या मतदारसंघात उद्या अर्जांची छाननी होईल तर येत्या गूरुवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मतदारांना केलं आहे प्रत्येकानं स्वतःबरोबर कृटिबि आणि मित्रांनाही मतदानासाठी उद्युक्त करावं असं आवाहन त्यांनी ट्वीटरवर केलं आहे चित्रपट क्रीडा आणि माध्यमाताल्या लोकप्रिय मान्यवरांनी स्वतः मतदान करुन तिरांना प्रेरित करावं असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे